ऑक्टोबर महिन्यात निर्यातीपेक्षा आयातीत अधिक घट झाल्यामुळं वित्तीय तुट घटली

जल जीवन मिशनद्वारे आतापर्यंत अडीच कोटी ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे पाण्याची सोय

कृष्णन कालवश

श्रीनिवास यांनी दिली दूर्गम भागातील मतदानाची आकडेवारी मिळाल्यानंतर मतदानाची टक्केवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलं दरम्यान महाआघाडीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनी राघोपूर मतदारसंघात पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली आहे पंतप्रधान प्रचार बिहारमधील गरीब जनतेसाठी आणि राज्याच्या विकासासाठी काम करणारं सरकार देणं यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी वचनबद्ध आहे असं भाजपाचे वरिष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं सहर्सा इथं निवडणूक प्रचारसभेत ते बोलत होते यावेळी मोदी यांनी आपल्या सरकारनं सुरू केलेल्या जनकल्याण योजनांची माहिती दिली जनधन योजनेमुळे टाळेबंदीच्या काळातही लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम थेट जमा झाली सरकारनं गेल्या दहा वर्षांच्या काळात लोकांच्या गरजा पूर्ण केल्या आता त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यावर सरकारचा भर राहील असं पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले

अर्थातच भारतातून बाहेर जाणाऱ्या परकीय चलनापेक्षा भारतात येणाऱ्या परकीय चलनाचं प्रमाण खूप जास्त आहे आणि परिणामी देशाच्या परकीय चलन कमाईतसुद्धा वाढ नोंदवली गेली आहे

सार्वजनिक क्षेत्रातील ठराविक बँकांद्वारे सेवा शुल्कात मोठी वाढ केल्याचं वृत्त माध्यमांमध्ये आल्यानंतर मंत्रालयानं असे शुल्क वाढविण्यात आलेलं नाही असं सांगितलं

वर्तमान कोविड परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे बदल माघारी घेत असल्याचं बँक ऑफ बडोदानं कळवलं आहे असं मंत्रालयानं सांगितलं सार्वजनिक क्षेत्रातील अन्य कोणत्याही बँकैनं अलीकडे असे शुल्क वाढवले नसल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसह सर्व बँकांना त्यांच्या सेवांवर निष्पक्ष पारदर्शक पद्धतीने शुल्क आकारण्याची परवानगी आहे परंतु कोणत्याही बँकेनं याबाबत शुल्क वाढीचा प्रस्ताव दिलेला नाही

अधिक माहिती या वृत्तांतामधून

राज्यातील सर्व ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे पाणी पुरवठा करणारं गोवा हे देशातील पहिलं राज्य बनलं आहे या कार्यक्रमाखालील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी सर्व राज्यांच्या ग्रामीण पाणी पुरवठा मंत्र्यांची एक दूरदृश्य परिषद जल शक्ती मंत्रालयानं आज आयोजित केली होती कोरोना साथीच्या दरम्यानही नळ जोडणी देण्यासाठी राज्यांनी केलेल्या प्रयत्नांची जल शक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी प्रशंसा केली आणि हर घर जल करिता सर्वतोपरि प्रयत्न सर्व राज्यं करतील अशी आशा व्यक्त केली

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून सुपर्णा यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे

वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल तसंच अबुधाबीच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य शेख हमेद बिन झायेद अल नाहयान बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी दोन्ही देशांनी सध्याच्या द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीबाबत समाधान व्यक्त करुन भविष्यात आर्थिक विकासाची क्षमता असलेल्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक वाढवण्याला सहमती दर्शवली दोन्ही देशांमधला संवाद पुढेही कायम राखण्याबाबत आणि संयुक्त कृती दलाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न करण्याबाबत बैठकीत एकमत झालं

भारत प्रशांत समूहातील सहकार्य समान मूल्ये आणि कटिबद्धता हा यामागचा उद्देश आहे भारतीय नौदलाचं नेतृत्व रीअर अॅडमिरल संजय वात्यायन हे करणार आहेत या सरावात भारतीय नौदलाच्या सेम डिस्ट्रॉयर रणविजय फ्रिगेट शिवालिक पेट्रोल वेसल सुकन्या फ्लीट्स पोर्टशिप शक्ती आणि सिंधुराज पाणबुडीचा समावेश आहे

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर चार देशातील या नौदलाच्या युद्ध सरावात कुठलाही प्रत्यक्ष संपर्क नसेल आणि तो केवळ समुद्रावरच होईल यामध्ये पाणबुडी विरोधात आणि हवाई हल्ल्याच्या विरोधात युद्ध संचालन नौसैनिक विकास आणि शस्त्रास्त्रं चालविण्याचा सरावही करण्यात येणार आहे

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं ही माहिती दिली आहे

प्रकाश जावडेकर मध्य प्रदेशमधील पन्ना व्याघ्र प्रकल्प युनेस्कोनं जैव आरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटर संदेशाद्वारे ही माहिती दिली आहे व्याघ्र संरक्षणाचं काम उत्तम प्रकारे केल्याबद्दल जावडेकर यांनी पन्ना व्याघ्र प्रकल्पाचं अभिनंदन केलं आहे

व्हिएन्ना हल्ला व्हिएन्नामध्ये काल काही अज्ञात बंदूकधारी व्यक्तींनी अनेक ठिकाणी बेछूट गोळीबार केला यामध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत एका हल्लेखोराला पोलिसांनी ठार केलं असून दुसऱ्या हल्लेखोराचा शोध सुरू आहे शहराच्या मध्यवर्ती भागातील सिनेगोगसह सहा ठिकाणी हे हल्ले करण्यात आले पुन्हा टाळेबंदी लागू होण्याच्या काही तास आधी हा हल्ला झाला त्यामुळे रेस्टॉरंटस बारमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती पंतप्रधान व्हीएन्ना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिएन्नामधील या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला असून भारत ऑस्ट्रियाच्या पाठीशी उभा असल्याचं ट्विटर संदेशात म्हटलं आहे जम्म काश्मीर जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगरमधल्या बदामीबाग लष्करी छावणीतल्या जनसंपर्क कार्यालयात आज दिवंगत मेजर पी पुरुषोत्तम आणि त्यांच्या पाच सहकाऱ्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली

माध्यमकर्मींचा जीव वाचवण्यासाठी त्यावेळी या सर्वांनी सर्वोच्च बलिदान दिलं होतं छत्तीसगड छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यात पोलिसांशी झालेल्या चकमकीत आज एक माओवादी ठार झाला त्याच्याकडून पोलिसांनी दोन रायफल्स आणि स्फोटक जप्त केली दरम्यान याच जिल्हायत जांगला भागातून केंद्रीय राखीव पोलीस दलानं चार माओवाद्यांना अटक केली अन्य एका घटनेत दंतेवाडा इथं दहा माओवादी पोलिसांना शरण आले निधन प्रसिद्ध व्हायोलिनवादक टी

कृष्णन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे

कृष्णन यांनी जागतिक संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे आपली संस्कृती आणि भावपूर्ण वादनानं त्यांनी अजरामर संगीत ठेवा जगाला दिला आहे तरुण संगीतकारांना घडविण्यातही त्यांचे मोलाचे योगदान आहे असं पंतप्रधानांनी आपल्या ट्विटरवरील शोकसंदेशात म्हटलं आहे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि गृहमंत्री अमित शाह यांनीही टी

कृष्णन् यांचं काल रात्री चेन्नईत निधन झालं

पद्मविभूषणसह अनेक मोठे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते

आयपीएल आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद संघांदरम्यान शारजाह इथं सामना होत आहे सनरायजर्स संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला